या बाबत अधिक माहिती देताना कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितलं की वाढलेल्या आधारभूत किंमतींमुळे या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक वाढेल

सरकारचं उद्दीष्ट शेतक यांच्या उत्पादन वाढवण्यावर नसून उत्पन्न वाढवण्यावर आहे असं ही ते म्हणाले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेच्या दोन्ही सभागृहात हा अहवाल मांडतील केंद्रीय अर्थसंकल्प उद्या जाहीर होणार आहे देशाच्या वार्षिक आर्थिक विकासाचे स्थिती या अहवालात मांडलेली असते संसदेत उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या दिवसभर आकाशवाणीवरून प्रसारित केले जातील न्यूज ऑन एअर ऑफिशियल या यू िवूब वाहिनीवर सकाळी दहा वाजून दहा मिनि मासून अर्थसंकल्प पूर्व चर्चा सुरु होईल त्यानंतर अर्थसंकल्प सादर करतानाचं अर्थसंत्र्यांचं भाषण अर्थसंकल्प विशेष बातमीपत्र आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर तज्ज्ञांचं चर्चासत्र या यू बिूब वाहिनीवर ऐकता येईल

जमात उद् दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असलेल्या सईदनं दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करण्याकरता पाच संस्थांचा वापर केला असं पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाच्या निवेदनात म्हटलं आहे

अल अनफाल दावत उल िंग ांद मुआझ बिन जबल या आणि अशा त्रिर संस्थांच्या नावे हफीझ सईदनं निधी आणि संपत्ती जमा केली असं दहशतवादविरोधी विभागानं म्हटलं आहे लोकसभा निवडणूकीत भाजपानं मिळवलेल्या घवघवीत यशाचा आंनद साजरा करण्यासाठी गुजरातमधल्या अमरेलीहून नवी दिल्लीपर्यंत सायकलप्रवास केलेल्या खिमचंद चंद्रानी यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल भेट घेतली

खिमचंदभाई हे एक अपवादात्मक व्यक्तिमत्व असून त्यांच्या विनयशीलतेनं आपण भारावून गेलो आहोत असं उद्गार प्रधानमंत्र्यांनी यावेळी काढले हिमाचल प्रदेशातल्या कुलू जिल्ह्यात बंजार इथं झालेल्या बस अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कु बिाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे त्याचप्रमाणे या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून ही मदत दिली जाईल असं एका अधिकृत प्रवक्त्यानं सांगितलं

प्रत्येक मृत व्यक्तिच्या परिवाराला चार लाख रुपयांची मदत देण्यात येईल तसंच ज्यांची घर वाहून गेली आहेत त्यांना चार महिन्यात पक्की घरं बांधून देण्यात येतील अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी केली आहे महाजन यांनी रत्नागिरी क्रं जाऊन मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली या दुर्घटनेची चौकशी विशेष तपास पथकामार्फत केली जाईल कारण या धरणाच्या गळतीबाबत अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी करुन देखील त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केलं आणि सात गावांना त्याची झळ बसली दोषी अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले ओदिशामधल्या जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेला आजापासून प्रारंभ होत आहे जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा यांना स्थानापन्न केलेले बलाढय रथ दरवर्षी देवी गुंदिचा मंदिरात नेण्याचा हा अतिशय नयनरम्य सोहळा असतो हजारो भाविक हे रथ ओढण्यासाठी पुरी कें मोठया भक्ती भावानं दाखल झाले आहेत बाराव्या शतकापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे या यात्रेसाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक ओदिशा धिं येतात गुजरातमधे अहमदाबाद धिंही आज एकशे बेचाळीसाव्या वार्षिक जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात होत आहे

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी प्रतीकात्मक अशा सुवर्ण झाडूनं रथासमोरील रस्ता साफ करतील त्यानंतर या यात्रेला सुरुवात होईल

सशस्त्र पोलीस दलाच्या अ गाव्या कार्यकारी अधिकाऱ्यांची संघा ींत गाव अ सेवा स्थापन करण्याच्या प्रस्तावाला आणि विना कार्यरत वित्तीय आधुनिकीकरण तसंच विना कार्यरत निवड श्रेणीचे लाभ द्यायच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली यामुळे या अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय क्षमतेत वाढ होऊन अधिकारी अधिक कार्यक्षम होतील असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं भारतीय हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या अहमदाबाद लखनौ आणि मंगळुरु हे विमानतळ सार्वजनिक खाजगी भागीदारीअंतर्गत सर्वात जास्त बोली लावणाऱ्या अदानी इंडिप्राइजेसला भाडेतत्वावर देण्यासाठीच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाच्या भर्तीचा निकाल सोमवारी जाहीर केला जाईल अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांनी काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात केली देशातल्या दुर्गम ते अतिदुर्गम भागात उच्च दर्जाचं शिक्षण पोहोचवणं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमधे सकारात्मक भावना रुजवणं याला अप्रक्रम देण्यात येईल असंही ते म्हणाले छोटया छोटया बदलांनी मोठी उद्दीष्टय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं जाईल असंही ते म्हणाले बिर्ला उद्योग समूहाचे पितामह बी

बिर्ला यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं

भारतीय उद्योग विश्वातले जेष्ठ व्यावसायिक असलेले बी

बिर्ला यांनी सेंचुरी ाउसाईल आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं

कोलकाता इथल्या बिर्ला पार्क या त्यांच्या निवासस्थानी आज त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार असून त्यानंतर कोलकात्यातच त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंकार केले जाणार आहेत